सिंधूनं महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसाच्या उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असून त्यांनी रायबरेली इथं रेल्वेचे डबे बनवण्याच्या कारखान्याची पाहणी केली यावेळी त्यांनी हमसफर रेल्वेगाडी आणि कारखान्यात तयार झालेल्या नऊशेव्या वाघिणीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं रायबरेली इथं विकास प्रकल्पांचं उद्घाटन केल्यानंतर ते प्रयागराज इथं कुंभमेळ्यासाठी अत्याध्निक नियंत्रण कक्षाचं उद्घाटन करतील

डिजिटल इंडिया या कार्यक्रमाचा राजकारणाशी काहीही संबंध नाही आणि म्हणूनच नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर त्याचं स्वागत केलं असल्याचं ते म्हणाले भारतीय अर्थव्यवस्थेवरील सार्वजनिक कर्जाचं मोठं ओझं येत्या चार ते पाच वर्षात कमी करण्यावर भर देण्याची गरज आर्थिक व्यवहार सचिव सुभाषचंद्र गर्ग यांनी यावेळी व्यक्त केली सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या तीन टक्के इतक्या योग्य स्तराकडे वित्तीय तुटीची वाटचाल सुरू असून चलनवाढीचा दरही संतुलित आहे असं ते म्हणाले रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी काल वडोदऱ्यात देशातल्या पहिल्या राष्ट्रीय रेल्वे विद्यापीठाचं लोकार्पण केलं

महार रेजिमेंटच्या शौऱ्याची थोर परंपरा नव्या पिढीसमोर यावी या हेतूनं राज्य शासनानं महार रेजिमेंटचा अमृत महोत्सव आणि शौर्य प्रस्कार प्राप्त सैनिकांचा गौरव समारंभ आयोजित केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी आणि नागप्रचं डॉ बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं मुंबईत काल महार रेजिमेंट अमृत महोत्सव आयोजित करण्यात आला होता राज्यात महार रेजिमेंटचं गौरव स्मृती संग्रहालय उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले

रेशीमची मागणी जगात वाढत असताना राज्यातल्या रेशीम उत्पादनाला प्रोत्साहन देण्याचं धोरण तयार करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं रेशीम ग्रामच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असून कोष ते कापड ही संपूर्ण प्रक्रिया क्लस्टरच्या माध्यमातून राबवण्यात येणार असल्याचं देशमुख म्हणाले

काल या महोत्सवात खासदार शरद पवार यांच्या हस्ते यू ट्यूबवरच्या भीमसेन स्ट्रडिओ या वाहिनीचं उद्घाटन झालं तसंच कालच्या सत्रात दत्तात्रय वेलणकर सावनी शेंडे श्रीनिवास जोशी देवकी पंडित यांचं गायन तर उस्ताद शाहीद परवेझ यांचं सतारवादन झालं

भुवनेश्वर इथं सुरू असलेल्या विश्वचषक हॉकी स्पर्धेचा अंतिम सामना आज बेल्जियम आणि नेदरलँड दरम्यान होणार आहे संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल बेल्जियमनं इंग्लडला सहा शून्य तर नेदरलँडनं ऑस्ट्रेलियाला चार तीन अशा गुणफरकानं हरवत अंतिम फेरीत मजल मारली आहे